केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग प्री यांनी काल नवी दिल्लीत द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या पुरस्कारांची घोषणा केली राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले होते

मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला द्सरा क्रमांक मिळाला आहे देशातल्या सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा प्रस्कार नवी मुंबई शहराला मिळाला आहे या श्रेणी प्रथम प्रस्कार इंदूर शहराला तर द्वितीय पुरस्कार सुरत शहराला मिळाला आहे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये प्रथम प्रस्कार कराड द्वितीय सासवड तर तुतीय क्रमांक लोणावळा शहरानं मिळविला आहे

शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आलं आहे

दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत औरंगाबाद शहर देशात सव्वीसाव्या क्रमांकावर आलं आहे नाशिक महापालिकेचा यंदा देशात अकरावा तर राज्यात द्रसरा क्रमांक आला आहे

मुख्यमंत्र्यांनी काल केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात माहिती जाणून घेतली त्यावेळी ते बोलत होते शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यात सर्व विभागांतल्या शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा असे निर्देश त्यांनी दिले या धोरणात अनेक संकल्पना असून त्यादृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील त्यामुळे या धोरणाचा अभ्यास आवश्यक असल्याचं ते म्हणाले या धोरणामुळे राज्यातल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने लाभ आणि एकूणच शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडू शकतील का ते पाहण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलं असून यंदा कोविड प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर मुहर्रमच्या मातमी मिरवण्का काढण्यास परवानगी नसल्याचं या पत्रकात म्हटलं आहे टाळेबंदीच्या काळात इतर धार्मिक कार्यक्रम ज्याप्रमाणे घरात राहून पाळले गेले त्याप्रमाणे मुहर्रमचा शोकही घरातच राहून करावा असं या पत्रात म्हटलं आहे अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयचं पथक काल मुंबईत दाखल झालं सर्वोच्व न्यायालयानं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला होता त्यानुसार हे पथक आता सर्व पुरावे आणि यासंबंधीच्या इतर दाखल गुन्ह्यांचीही तपासणी करणार आहे

कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी काल ही माहिती दिली ऑनलाईन प्रवेशाची मुदत आज संपणार होती

परभणी बसस्थानकावर काल अनेक दिवसानंतर औरंगाबाद बीड लातूरकडे जाणारी बस उभी असल्याची उद्घोषणा ऐकायला मिळाली

लातूर जिल्ह्यातल्या पाच डेपोमधून बससेवेला प्रारंभ झाला असून लातूर लगतच्या उस्मानाबाद नांदेड सोलापूर या भागात बस सेवा सुरू झाली पुणे औरंगाबाद याठिकाणी बस सेवा सुरू करण्यासाठी सोमवार पासून प्रयत्न केले जाणार असून ज्या जिल्ह्यांमध्ये जाताना टाळेबंदीचा अडथळा आहे अशा जिल्ह्यात सेवा सुरू केली जाणार नसल्याचं विभाग नियंत्रकांनी सांगितलं औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद हिंगोली नांदेड या जिल्ह्यातही सर्व नियमांचं पालन करुन बससेवा सुरु झाली

जालना जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे जिल्ह्यात सततच्या पावसामुळे बहृतांश भागात शेतांमध्ये पाणी साचल्यामुळं पिकांचं नुकसान होत आहे शेतात उभ्या मुगाच्या शेंगांना कोंब फुटत असून काही भागात कापूस पीकही करपत आहे

परभणी जिल्ह्यातही काढणीला आलेल्या मूग पिकांचं नुकसान होत आहे मानवत तालुक्यात अनेक भागात मूग काढणीला मजूर मिळत नसल्याने काही ठिकाणी मुगांना अंकूर फुटले आहेत रिमझिम पावसामुळे कापसाचं पिक पिवळं पडत असल्यानं शेतकरी चिंतेत पडला आहे

नांदेड जिल्ह्यातही सततच्या पावसामुळे पिकांच नुकसान होत असल्याचं आमच्य वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान ईसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातल्या पैनगंगा नदीला पूर आला आहे धानोरा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे राज्य महामार्ग बंद झाला असून विदर्भाचा संपर्क तुटला आहे

त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे दरम्यान पालम तालुक्यातल्या दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्याचाही एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून पाच दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येत आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद इथल्या उपर्केद्राचं विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितलं मुंबईत काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते

बाबासाहेब आबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचं अंतर अधिक असून भौगोलिक दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे गठीत केलेल्या समितीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या अडचणी काय आहेत याचा अभ्यास करून तीन महिन्यांत आपला अहवाल शासनाकडे सादर करावा अशा सूचनाही सामंत यांनी केली

एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या चाचण्या करण्यात आल्या विक्रेते व्यापारी आणि नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे दरम्यान जिल्ह्यात घरोघरी जाऊन गणेशमूर्ती विक्रीला परवानगी देण्यात आली आहे गणेशोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे मात्र जिल्ह्यात आज मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे

कालपासून हा नवा आदेश लागू झाला ज्या आस्थापना आणि द्कानं सुरू ठेवण्यास परवानगी दिली नाही त्या बंदच राहतील असं जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी स्पष्ट केलं आहे

चैतन्य जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली

आध्निक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही मूलं जपानी भाषा शिकत असल्याचं या प्राथमिक शाळेचे शिक्षक दादासाहेब नवप्ते यांनी सांगितलं

त्यात मुलांनी विचार करून जपानीज भाषा शिक् या असं ठरवलं

आणि मग आता दोन महिन्यापासून जापनीज् भाषेचं शिक्षण मुलांना देतायेत

सध्या ते प्ण्यात भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते डॉक्टर क्णाल खेमनार यांची पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे

अशोक ढवण यांनी म्हटलं आहे राज्यस्तरीय ऑनलाईन ओवा पीक लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते काल बोलत होते